अहमदाबाद हैदराबाद आणि पुणे इथं प्रामुख्यानं या लसींवर शोधकार्य सुरु असून मोदी यांनी तिथल्या प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांसोबत चर्चा केली पुण्यातल्या सिरम इन्स्टीट्यूटला पंतप्रधानांनी दिलेल्या भेटीबाबतचा हा वृत्तांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोरोना प्रतिबंधक कोविशील्ड लसीचं उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन पाहणी केली सायंकाळी पावणेपाच च्या सुमारास मोदी यांचं विशेष हेलिकॉप्टरने सिरम मध्ये आगमन झालं त्यानंतर त्यांनी सिरम मधील लस उत्पादन प्रकल्पाला भेट देऊन उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला संस्थेतील शास्त्रद्न्य आणि अन्य अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली यावेळी लस उत्पादन क्षेत्रातील आतापर्यंतची प्रगती आणि भविष्यातील योजनांबद्दल शास्त्रज्ञांनी मोदी याना माहिती दिली सुमारे तासभर मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये व्यतीत करून वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांचेही कौतुक केलं कोरोना प्रतिबंधक लसीच्या देशभरातील तीन प्रमुख शहरातील प्रकल्पाना काल पंतप्रधानांनी भेट देऊन त्यांचा उत्साह वाढवल्यामुळं कोरोना मुक्तीच्या दिशेनं भारताच्या सुरु असलेल्या वाटचालीतील आजचा दिवस त्याअर्थाने सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असाच ठरला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याह्न विनायक सोमणी

पंतप्रधानांचं पत्र तसं पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिनक्रम अत्यंत व्यस्त असतो मात्र खूप कमी लोकांना हे माहित असेल की त्यांना जेव्हा कधी संधी मिळते तेव्हा ते आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून लोकांच्या पत्रांना उत्तर देण्याचे विसरत नाहीत

असेच एक पत्र महाराष्ट्रातील परभणी इथल्या सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या अजय जितेंद्र डाके या विद्यार्थ्याला मिळाले आहे खरे तर अजयने पंतप्रधान मोदी यांना एक पत्र लिहिले होते आणि त्याबरोबर त्यांचे एक रेखाचित्र बनवून पाठवले होते या पत्राच्या उत्तरात पंतप्रधानांनी अजयला लिहिले वास्तविक चित्रकला एक अशी शैली आहे जी स्वप्नाळू विचारांना साकार करते या शैलीचे संप्रेषण सामर्थ्य अद्भत आहे त्याचबरोबर अजयचे मनोबल वाढवताना पंतप्रधानांनी पत्रात पुढे लिहिलं आहे तुझ्या कलाकृतीबरोबरच पत्रात व्यक्त केलेली देशाबद्दलची भावना तुझ्या विचारांची सुंदरता देखील प्रकट करते पंतप्रधानांनी अजयला सल्ला दिला कि तो त्याच्या या कलेचा वापर समाजात जागरूकता आणण्यासाठी करू शकतो त्यांनी पत्रात लिहिले आहे तू तुझ्या कलेच्या माध्यमातून आपले मित्र आणि आसपासच्या लोकांना सामाजिक संबधांच्या मुद्यांप्रती सजग करण्याचा प्रयत्न करशील अशी मी आशा करतो पत्रात मोदींनी अजयला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या तत्पूर्वी अजयने मोदींना पत्र लिहून सांगितलं होतं की त्याला चित्र काढायला खूप आवडतं अजयने लिहिले होतं की त्याचं चित्रकलेचं एक वेगळेच विश्व आहे आणि चित्रकलेच्या माध्यामातून तो आपले विचार प्रकट करण्याचा प्रयत्न करत असतो भविष्यात एका प्रामाणिक नागरिकाप्रमाणे देशाची सेवा करण्याची इछा असल्याचं अजयने पत्रात लिहिलं होतं आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पत्र सूचना कार्यालयासह संध्या खान पुणे मन की बात पंतप्रधान आज आकाशवाणीवरुन मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांसोबत आपले विचार व्यक्त करणार आहेत या कार्यक्रमाचा हा

सर्व सेवा संघाच्या सभास्थळी प्रथमच पोलिस आणि दंगल नियंत्रण पथक सुध्दा तैनात असल्याचे दिसून आलं आहे

या अधिवेशनात सर्वसेवा संघाच्या अध्यक्षाची निवड अपेक्षित आहे गेल्यावर्षी अध्यक्षपदावरून मोठाच वाद झाला होता महादेव विद्रोही यांना पदावरून हटवण्यात आलं होतं त्या पार्श्वभूमीवर यावेळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता आहे फुले मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आहे सुरुवातीपासूनच आम्ही त्याला पाठिंबा दिला आहे मात्र काही जण ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करत आहेत पाठिंबा असूनही या विषयाची दिशा या दिशेने सरकत असेल तर त्याविरोधात लढण्यासाठी आम्हाला पुन्हा एकत्र यावं लागेल असं मत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भूजबळ यांनी काल पुण्यात व्यक्त केलं परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या महात्मा फुले समता पुरस्कार ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते महात्मा फुले यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार माझ्या घरचा पुरस्कार आहे मला मूत्रपिंड दान देऊन पुनर्जन्म देणारी आई आणि माझे रुग्ण यांच्यामुळंच मला हा सन्मान मिळाला आहे काळ कोणताही असो आपल्याला चांगलं काम करता येतं हेच महात्मा फुले यांच्याकडून शिकता येतं असं लहाने यांनी यावेळी सांगितलं

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी फुले यांना काल आंदराजली अर्पण केली महिला आणि तळागाळातल्या लोकांच्या हक्कांसाठी महात्मा फुले यांना संघर्ष करावा लागला असं गडकरी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे फुले हे क्रांतिकारक होते त्यांनी समाजात शिक्षणाचं महत्व अधोरेखित करून वंचितांचं सबलीकरण केलं अशा शब्दात अजित पवार यांनी महात्मा फुले यांना आंदराजली वाहिली आहे

अशा स्थितीतही ऑटोमोबाईल क्षेत्रानं मात्र चांगली कामगिरी केली ही आनंदाची बाब आहे आगामी काळात टू व्हिलर टॅक्सी ही संकल्पना रोजगार निर्मितीची नवीन वाट ठरेल असा विश्वास केंद्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला एफएडीए गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांसोबत दृकश्राव्य माध्यमातून गडकरी यांनी काल संवाद साधला याप्रसंगी गडकरी म्हणाले की टू व्हिलर टॅक्सीला इलेक्ट्रॉनिक मीटर लावून टॅक्सी म्हणून चालविण्याचा आमचा प्रयत्न आहे यामुळे कुणालाही पैसा कमावता येणार आहे एकट्या व्यक्तीला बस रेल्वे स्टेशनवर पोहोचायचं असल्यास ही टॅक्सी सुविधा अत्यंत फायदेशीर ठरेल

नागपुरातील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या क्षेत्रीय कार्यालयानं यांसदर्भात खुलासा केला आहे त्याबाबत आणि या प्रकल्पाबाबत माहिती देणारा हा वृत्तांत

सध्या नागपूर मध्यवर्ती स्थानकावर मोठ्या प्रमाणात ताण आहे आणि त्याच्या विस्ताराचं क्षेत्र मर्यादित आहे शहराअंतर्गत आणि आंतर शहर बसेससाठी कोणतंही व्यवस्थित बस टर्मिनस नाही यामुळे वाहतुकीची वर्दळ आणि त्या अनुषंगानं प्रद्षण वाढत आहे

या सुविधेच्या विकासामुळे गर्दी आणि प्रद्षण कमी होण्यासह पर्यावरणीय लाभ मिळतील असं नागप्रातील एनएचएआयच्या प्रादेशिक कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे

रेल्वे दीर्घकाळापासून प्रतिक्षेत असलेल्या बडनेरा वाशिम या रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे

त्यांनी काल कामरगाव कारंजा मंगरुळपिर वाशिम इथं नरखेड बडनेरा वाशिम रेल्वे विस्तार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला आग नाशिक शहरातील पांडवलेणी येथील आग आटोक्यात आली आहे काल सकाळी या पुरातन लेण्यांच्या दुसऱ्या बाजूनं असलेल्या राखीव वन क्षेत्रात अचानक आग लागली

वनविकास महामंडळाचे मजूर आणि स्थानिक युवकांनी धाव घेत ही आग शमवली

गुरुवारी मासेमारीसाठी सातपाटी इथून समुद्रात गेलेल्या अग्निमाता नावाची बोट आणि त्यातले खलाशी हे मासेमारी करून संध्याकाळी पुन्हा सातपाटी गावात परतणं अपेक्षित होत मात्र समुद्रात बोटीच्या इंजिन बंद पडल्यामुळे त्यांना परत येता आलं नाही ललिता बाबर राष्ट्रीय विक्रमवीर आशियातील सर्वोत्कृष्ट भारतीय धावपटू ललिता बाबर यांची माणगावच्या प्रभारी तहसिलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील मोही इथल्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ललिता बाबर यांना शालेय जीवनापासूनच मैदानी खेळांची आवड होती त्यांनी तालुका जिल्हा स्तरावर सातत्यपूर्ण यश मिळविलं होतं त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे

हजारोंच्या जनसमुदायानं साश्रू नयनांनी या वीर जवानाला अखेरचा निरोप दिला भालके अंत्यसंस्कार आमदार भारत भालके यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी त्यांच्या मूळ गावी पंढरपूर तालुक्यातील सरकोली इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले भालके यांचं शुक्रवारी रात्री पुण्यात निधन झालं यानंतर त्यांचा पार्थिव देह पंढरपूर इथल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आणण्यात आला निधन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तसंच महाराष्ट्रप्रांताचे माजी सरकार्यवाह सुरेंद्र भास्कर थत्ते यांचं शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता नाशिकमध्ये त्यांच्या निवासस्थानी निधन झालं

काल नाशिकमध्येच त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसस्कार करण्यात आले क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान दुसरा एकदिवसीय सामना आज सिडनी इथं खेळला जात आहे

हवामान राज्यात काल कोरडं हवामान अपेक्षित असतानाही पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला मात्र आजपासून हवामान कोरडंच राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे कमाल तापमान आता सरासरीपेक्षा कमी आहे

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार